या याचिका सदोष असून त्यातून कसलाही अर्थबोध होत नाही असं सांगत न्यायधीशांनी रोष व्यक्त केला सर्व प्रकारच्या संचारसुविधा पूर्ववत करण्यासाठी कश्मीर टाईम्सच्या कार्यकारी संपादक अनुराधा भसीन यांनी याचिका दाखल केली आहे त्यावर सुनावणी घेण्यासाठी कोणतीही तारीख निश्वित न करता न्यायालयानं सांगितलं की प्रसारमाध्यमांवरच्या निर्बधाबाबत त्वर संबंधित मुद्यांबरोबर सुनावणी केली जाईल दरम्यान जम्मू कश्मीरमधली स्थिती दररोज सुधारत असून टप्प्याटप्प्यानं निर्बंध हटवले जात आहे असं सरकारनं न्यायालयाला सांगितलं त्यावर आपणही यासाठी वेळ देणार असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई न्यायमूर्ती एस ए बोबडे आणि न्यायमूर्ती एस ए नझीर यांच्या खंडपीठानं सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला उद्देशून केलेल्या भाषणात गुंतागुतीच्या प्रशांवर निर्णायक भूमिका घेण्याचे स्पष्ट संकेत दिले जगात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांमधे भारताला महत्त्वाची भूमिका करावी लागणार आहे असं ते म्हणाले दहशतवादी संघटनांशी देश कठोर संघर्ष करत आहे दहशतवादी गटांना प्रोत्साहन आणि आश्रय देणाऱ्यांविरुद्ध सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं जनतेचं जगणं सुसह्य करणं देशांतर्गत उत्पादन वाढवणं आणि डिजीटल पेंमेटला चालना देणं ही सरकारची उद्दिष्टं आहेत असं त्यांनी सांगितलं जम्मू कश्मीरमधल्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे असं ते म्हणाले

या अभियानाला जनआंदोलन बनवण्यासाठी राज्य सरकारांसह त्रिर घटकांशी बैठका होतील असंही त्यांनी सांगितलं

दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी मुंबईत मातोश्री या आपल्या निवासस्थानी महाले यांचं स्वागत केलं महाले शिवसेनेतूनच राष्ट्रवादी काँप्रेस पक्षात दाखल झाले होते

काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत यानुसार कुर्ला नांदेड कुर्ला कुर्ला बीदर कुर्ला कोल्हापूर बीदर कोल्हापूर पनवेल नांदेड पनवेल आणि परळी मिरज परळी या गाड्या संबंधित कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत मुंबई भुवनेक्षर मुंबई तसंच मुंबई हैदराबाद मुंबई या दोन गाड्या मनमाड औरंगाबाद परभणी परळी विकाराबादमार्गे धावणार आहेत अमरावती जिल्ह्यात स्वयंसिद्धा उपक्रमातून सुमारे एक लाख मुलींना प्रशिक्षण देण्यात आलं आहे मुलींनी कणखर व्हावं तसंच त्यांना स्वतःचं रक्षण करता यावं म्हणून यापुढेही हा उपक्रम सातत्यानं राबवण्यात येणार आहे तसंच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठीही प्रयत्न बचत गटांच्या माध्यमातून होत असल्याचं कृषी आणि पालकमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी आज अमरावतीमधे सांगितलं भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आज निवडला जाणार आहे

माजी अष्टपैलू क्रिकेटपट्ट आणि मुंबई डियन्सचा माजी कर्णधार रॉबिन सिंग मुलाखतीसाठी सर्वप्रथम समितीपुढं हजर झाला रवी शास्त्री ऑस्ट्रेलियाचा टॉम मूडी न्यूझीलंडचा माईक हेसन लालचंद राजपूत आणि वेस्ट डिजचा फिल सायमन्स हेदेखील रिंगणात आहेत